मात्र मसुद आजारी असून त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाले तरचं पाकिस्तान सरकार त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकेल असं कुरेशी यांनी म्हा झिं आहे भारताचे वैमानिक यांची सुक्रिा सद्गावनेचं प्रतिक म्हणून केली जात आहे आणि तणाव दूर करण्याच्या दिशेनं हे पाकिस्तानचं पाऊल असल्याचं लक्षात घेतलं पाहिजे असं ते म्हणाले पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुक्रिच्या प्रतिक्षेत अनेक भारतीय नागरिक पंजाबमधे अमृतसर अत्या अत्यारी सीमेजवळ जमा झाले आहेत अभिनंदन यांची आज सुक्का होणार असली तरी सुरक्षेच्या कारणामुळे सरकारनं सूकेची वेळ जाहीर केलेली नाही राजनैतिक कार्यालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनंदन यांना लाहोर जवळ वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं जाईल

पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय आणि वित्त् प्रवठा मिळू न देण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला दिलेलं वचन पाळावं अशी तंबी अमेरिकेनं पुन्हा एकदा दिली आहे पाकिस्तानच्या ताब्यातून भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याला सोडून देण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयाचं अमेरिकेनं स्वागत केलं आहे जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात ब्रुधवारी सकाळी चॉपर अपघातात शहीद झालेले स्क्वाडून लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज दुपारी नाशिक इथं गोदावरी नदीच्या काठावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले आज सकाळी हवाई दलाच्या जवानांनी निनाद यांचं पार्थिव डीजीपी नगर इथल्या त्यांच्या निवासस्थानी आणलं तिथं त्यांचे कुटुंबीय नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन महापोर रंजना भानसी आणि नाशिकमधल्या हजारो नागरिकांनी अंत्यदर्शन घेतलं यावेळी त्यांना हवाई दलाच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली या वीरपूत्राला निरोप देण्यासाठी नाशिकमधल्या नागरिकांनी गर्दी केली होती

कारखानदारी क्षेत्रातल्या मंदीचा परिणाम त्रिर आशियायी अर्थव्यवस्था आणि उभरत्या बाजारपेठांच्या तुलनेत भारतात कमी दिसून आला आणि दोन वर्षात वाढीत सातत्य दिसत असल्याचं या अहवालात म्हाक्रिं आहे व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत आणि आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या सर्व ठिकाणांवर सक्तवसूली संचालनालयानं आज छापे घालून तपासणी सुरू केली आहे धूत यांना बँकेकडून सुमारे एक हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये कर्ज देताना झालेली अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तपासासाठी ही चौकशी केली जात आहे या दोघांची मुंबई आणि इतरत्र असलेली पाच निवासस्थानं आणि कार्यालयांमध्ये एकाच वेळी ही कारवाई सुरू आहे निधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दूसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार क्रमांक बँक खात्यांशी संलग्न असणं बंधनकारक नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे या योजनेचा दुसरा हप्ता येत्या एक एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबाला दरवर्षी तीन टप्प्यात सहा हजार रुपये मदत सरकारकडून मिळणार आहे राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं पत्रकारिता क्षेत्रातल्या पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत

वसई तालुक्यातल्या तूगांरेश्वर महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे महाशिवरात्री निमित्तानं इथं सुमारे दोन लाख भाविक दर्शनासाठी येतात मतदार यादीत अद्याप नाव न नोंदविलेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवता यावं याकरता उद्या आणि परवा राज्यात विशेष मतदार नोंदणी मोहिम राबवण्यात येणार आहे बुलडाणा जिल्ह्यातही सर्व मतदान केंद्रावर ही मोहिम राबवली जाईल मतदार यादीत नाव नसणाऱ्या नव मतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे प्लवामामध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय वायुदलानं आपल्या शौर्यानं उत्तर दिलं सर्वत्र ह्यावर धडकभडक चर्चा सुरू आहे पण अशा प्रसंगी सामान्य नागरिकांची भूमिका कशी असावी सद्यस्थितीचं सम्यक आकलन व्हावं तसंच वीरमरण आलेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात सादर होणार आहे कर्नल सुधीर राजे आणि सरहद्दीवर सेवा देणा या समाजसेवी संस्थेच्या सुमेधा चिथडे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत

हा कार्यक्रम सर्वासाठी निशुल्क आहे